विशिष्ट वेळांच्या मर्यादेत मुंबईतली लोकलरेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे बैठक झाली होती यात वरिष्ठ रेल्वे अधिकारी देखील उपस्थित होते

या वेळात फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवासी प्रवास करू शकतील सर्वांसाठी लोकल प्रवासाची सुविधा नेहमीप्रमाणे सुरु करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन मुंबई आणि उपनगर परिसरातील कार्यालये व आस्थापना यांनी आपापल्या कार्यालयीन वेळांत आवश्यक तो बदल करावा असेदेखील मुख्य सचिवांच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे

पूर्णे विभागाचे आरोग्य उपसंचालक संजय देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्र लवकरात लवकर कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत

राज्य लसीकरण अधिकारी डॉक्टर डी

नांदेड लसीकरण नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद ग्रामीण रुग्णालयात कोविड लसीकरणाचा शुभारंभ नांदेड जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा पद्मा रेड्डी सतपलवार आणि जिल्हा परिषद सदस्या पूनम पवार यांच्या उपस्थितीत काल करण्यात आला

काल गोंदिया जिल्ह्यात एकही नवीन कोरोनाबाधित आढळला नाही

औरंगाबाद आणि कोल्हापूर विभागात काल एकाही मृत्यूची नोंद झाली नाही

महामार्ग सुरक्षा पथकाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार अपघातांची संख्या गंभीर स्वरूपाचे अपघात आणि त्यातल्या गंभीर जखमींची संख्याही गेल्या वर्षी कमी झाल्याचे दिसून आले आहे कोरोना टाळेबंदीमुळे रस्त्यावरच्या वाहनांची संख्या कमी झाली काही वेळा तर रस्ते निर्मनुष्य होते त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचे महामार्ग सुरक्षा विभागाच्या वार्षिक अहवालात नमूद करण्यात आले आहे

कोविड हेल्थ सेंटरच्या खाटा कमी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी घेतला आहे रत्नागिरी कोरोना रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत काल सलग दुसऱ्या दिवशीही वाढ झाली

जिल्ह्यात आणखी एका मृत्यूची नोंद झाली

शाळा रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा प्रादु्भाव कमी झाल्यानंतर शाळांचे पाचवी ते आठवीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्यात आले आहेत

प्रत्यक्ष वर्ग सुरू झाल्याच्या दुसऱ्या दिवशीही हीच स्थिती असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिली आहे